अवकाळी पाऊस ग्रस्त शेतक यांना कर्जमाफीची अधिक गरज होती मात्र त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सात बारा कोरा करू असं आधासन दिलं होतं ते पूर्ण करायला हवं अशी मागणी त्यांनी केली नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न काही पक्षांकडून सुरु आहे असा आरोप त्यांनी केला नागरिकत्व देणारा हा कायदा आहे काढून घेणारा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचं आरोप त्यांनी फेटाळून लावत आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं सांगितलं

उपराष्ट्रपती एम

हेलारो या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहे अभिनेते आयुष्यमान खुराना याला अंदाधुंन तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरवलं जाईल गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहे मुंबई महानगर पालिका पशु वैद्यकीय रुग्णालय उभारणार असून देशातलं हे पहिलं पशु रुग्णालय ठरणार आहे टाटा समूह हे रुग्णालय उभारणार असून सुधार समितीच्या बैठकीत या रुग्णालयाला मंजुरी मिळाली महालक्ष्मी इथं ऑर्थर रोड कारागुहाच्या मागे महापालिकेचं स्वतःचं ब्रान नियंत्रण कार्यालय आहे याठिकाणी अद्ययावत पशुवेद्यकीय रुग्णालय होणार आहे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे रुग्णालय उभारणार असून त्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेनं पुढाकार घेतला आहे मात्र रुग्णालयाची मालकी मुंबई महापालिकेची राहणार आहे

तर रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं एकदिवसीय क्रिकेटमधे सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा सनथ जयसुर्याचा विक्रम राहित शर्मानं मोडला